गरिबातल्या गरीब व्यक्तीच्या हिताचं जे असेल ते करा या गांधीजींच्या सल्ल्याचा संदर्भ देत करगिल युद्धानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी आता यापुढे ज्या कृतीनं वीर जवानांच्या हौतात्म्याचा सन्मान होईल ती कृती करा असं आवाहन केल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली हम सभी को याद है कि गाँधी जी ने हमें एक मंत्र दिया था उन्होंने कहा था कि यदि कोई दुविधा हो कि तुम्हें क्या करना है तो तुम भारत के उस सबसे असहाय व्यक्ति के बारे में सोचो और स्वयं से पूछो कि क्या तुम जो करने जा रहे हो उससे उस व्यक्ति की भलाई होगी कारगिल ने हमें द्सरा मंत्र दिया है कोई महत्वपूर्ण निर्णय लेने से पहले हम ये सोचें कि क्या हमारा ये कदम उस सैनिक के सम्मान के अनुरूप है जिसने उन दुर्गम पहाड़ियों में अपने प्राणों की आहुति दी थी युद्धजन्य परिस्थितीत सीमेवर लढणा या सैनिकांच्या कुटुंबियांच्या मनोबलावर काय परिणाम होईल याचा विचार प्रत्येक उक्ती आणि कृतीच्या आधी करा देशवासियांच एकमुखानं पाठीशी असणं सैनिकांची ताकद हजारपटींनी वाढवेल असं ते म्हणाले कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या भारताच्या लढाईनं अनेकांच्या मनातील शंका कुशंका दूर केल्या आहेत आज अनेक देशांच्या तुलनेत भारतातला रुग्ण बरे होण्याचा दर जास्त आणि मृत्यू दर कमी आहे हे जरी खरं असलं तरी कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही अस सांगून पथ्य पाळा असं कळकळीचं आवाहन पंतप्रधानांनी काल प्रन्हा एकदा मन की बातच्या माध्यमातून केलं

आगामी सणांसाठी शुभेच्छा देतानाच आपल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा पुनरुच्चार त्यांनी केला राखी पौर्णिमेचा सण यंदा स्वदेशी बाण्यानं साजरा करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचं पंतप्रधानांनी मन की बात मधून स्वागत केलं आपल्या सणांमुळे आपल्याच माणसांचा व्यवसाय वाढणार असेल तर सणाचा आनंद द्विगुणितच होईल असं ते म्हणाले

कोरोना विरुद्धचा लढा सुरूच असताना यंदाचा स्वातंत्र्यदिन येतो आहे

देशवासियांना आगामी सणांच्या शुभेच्छा देत पथ्य पाळा काळजी घ्या स्वतःला कुटुंबाला सांभाळा असं सांगतआणि पुढच्या मन की बात मध्ये पुन्हा भेट्र अशी ग्वाही देत पंतप्रधानांनी आजच्या मन की बातची सांगता केली करगिल दिवस देशभरातकाल करगिल विजय दिवस साजरा करण्यात आला

एकाच दिवसांत रुग्ण बरे होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे

त्यांनी सेवाग्राम गीताई मंदिर मगन संग्रहालय एम गिरी आणि पवनार इथल्या विनोबा आश्रमाला भेट दिली जिल्ह्याचे संपर्क मंत्री सुनील केदार यांनी शासकीय विश्राम गृह येथे सूत माळ चरखा आणि प्रष्पग्रच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले ऐक्या या दौऱ्याचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काल वर्धा दौऱ्यावर आले होते त्यांनी सर्वप्रथम सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केला यावेळी आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचे स्तमाळ देऊन स्वागत करण्यात आले सेवाग्राम आश्रमला भेट देण्याची अनेक वर्षांपासून ईच्छा होती ती आज पूर्ण झाली असे सांगतानाच त्यांनी गांधी विनोबांचे विचार जपणारे कमीच असल्याची खंतही व्यक्त केली त्यांनी आश्रम परिसरात दीड तास घालविला यादरम्यान त्यांनी सूतकताई करुन आश्रमातील भोजनाचा आस्वादही घेतला

शिवाय बंद पाळण्याचेही आवाहन करतात

भट भारतीय माहिती सेवेतील निवृत्त अधिकारी आणि महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे माजी अध्यक्ष श्री श्री अर्थात् श्रीकृष्ण श्रीपाद भट यांचं परवा रात्री डोबिंवली इथं राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं

पुण्याच्या पत्र सूचना कार्यालयात माहिती सहाय्यक म्हणून भट यांनी कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर आकाशवाणी पूणे केंद्रावर वृत्त संपादक तसंच पणजी केंद्रावर वार्ताहर म्हणून त्यांनी काम केलं होतं नियोजन आयोगाच्या वतीनं प्रकाशित होणाऱ्या योजना नियतकालिकात त्यांनी मोठं योगदान दिलं होतं या नियतकालिकाचे संपादक म्हणून ते निवृत्त झाले होते

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सद्या पावसाने दडी मारली आहे येत्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस न पडल्यास मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे

नांदेड जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री देगलूर बिलोली नायगाव धर्माबाद मूखेड अर्धापूर आणि कंधार या तालुक्यात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला

यापावसामुळे जिल्ह्यातील लघु मध्यम सिंचन तलावातील पाणी साठ्यात गतवर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली आहे मात्र कांही मध्यम प्रकल्पही कोरडेच आहेत

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं